उद्या संध्याकाळी पाच वाजेपर्यंत विधानसभेतल्या निर्वाचित सदस्यांचा शपथविधी पूर्ण करावा आणि त्यानंतर बहमत चाचणी घ्यावी त्यासाठी ग्प्त मतदान न घेता खुलं मतदान घ्यावं आणि या संपूर्ण प्रक्रियेचं थेट प्रसारण करावं असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी न्यायालयाच्या या निर्णयाबददल समाधान व्यक्त केलं आहे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे तिन्ही पक्ष या निर्णयावर समाधानी असल्याचं त्यांनी सांगितलं

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भाजपा आदर करत असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे भाजपा बह्मत सिद्ध करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून नागरिकांनी आपल्या हक्कांबरोबरच कर्तव्याबाबतही जागरुक असलं पाहिजे असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे

या प्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घटनेची मजबूती आणि सर्वसमावेशकता याचा उल्लेख करत घटनाकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि त्यांना अभिवादन केलं घटनेनं प्रत्येक भारतीयाला अधिकार आणि कर्तव्य दिले आहेत आणि हेच भारतीय घटनेचं वेगळे ण आहे याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान असायला हवा असंही मोदी म्हणाले घटनेत विहित केल्या प्रमाणे सर्वांनी आ ली कर्तव्य बजावण्यासाठी प्रयत्न करायला हहवा भारतीय राज्यघटना ही जगात सगळ्यात जास्त धर्मनिरपेक्ष आहे राज्यघटनेम्ळे एक भारत श्रेष्ठ भारत हा दृष्टिकोन आ ल्याला कळला असं त्यांनी म्हटलं आणीबाणीचा प्रत्यक्ष उल्लेख न करता ते म्हणाले की भ्तकाळात आ ल्याच च्कांम्ळे आ ण आ लं स्वातंत्र्य गमावून बसलो होतो संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सर्व सभासदांचं स्वागत केलं महाराष्ट्रात भाजपानं गैरमार्गानं सरकार स्था न केल्याचा आरो करत विरोधी नेत्या सोनिया गांधी माजी प्रधानमंत्री मनमोहन सिंग शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी बैठक सुरु असताना संसदेबाहेर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्तळ्याजवळ सरकार विरोधी घोषणा दिल्या सोनिया गांधी यांनी राज्यघटनेतल्या एका रिच्छेदाचं यावेळी वाचन केलं संविधान दिवसाच्या निमितानं उत्तर प्रदेश विधान सभेचं विशेष अधिवेशन लखनौ इथं स्रु आहे भारतीय संविधानाने जर नागरिकांना मूलभूत अधिकार दिले नसते तर कोणालाही आदरय्क्त जीवन जगायला मिळालं नसत असं प्रति ादन उत्तर प्रदेशच्या राज्य ाल आनंदीबेन टेल यांनी दोन्ही सभागृहाच्या विशेष संय्क्त अधिवेशनाच्या उदघाटन प्रसंगी केलं मूलभूत अधिकार आणि कर्तव्य हे रस र रक असल्याचं त्या म्हणाल्या

त्यानिमित आज शहरात विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज या हल्ल्यातल्या शहीदांना आदरांजली वाहिली मरीन लाईन्स इथं पोलीस स्मृतीस्थळावर पृष्पचक्र वाहण्याच्या या कार्यक्रमाला मुख्य आयुक्त अजोय मेहता पोलीस महासंचालक सुबोधक्मार जैसवाल मुंबईचे ाेलीस आयुक्त संजय बर्वे आणि इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी तसंच शहीद पोलीसांच्या कटंबातले सदस्य उपस्थित होते राज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांनी शहीदांच्या कटंबियांची भेट घेतली मुंबई दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या व्यक्तींचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी स्मरण केलं आहे भारत आपल्या लोकशाहीचा उत्सव साजरा करत असताना दहशतवादी शक्तींनी भारताच्या वसूधैव कुटुंबकम या तत्वावरच आघात केला याची आठवण वेदनादायी आहे असं मोदी यांनी म्हटलं आहे मुंबई दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना शिक्षा झालीच पाहीजे असं अमेरिकेच्या परराष्ट्रखात्याचे प्रवक्ते मार्गन ऑर्टाग्स यांनी म्हटलं आहे या हल्ल्यातल्या पाकिस्तानच्या भूमिकेचा निषेध करण्यासाठी भारतीय अमेरिकी आणि विविध गट वॉशिंग्टन इथं पाकिस्तानच्या दुतावासापुढं सभा घेणार आहेत मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्याचे सुत्रधार पाकिस्तानात मुक्तपणे संचार करत आहेत अशी टीका या सभेच्या आयोजकांनी केली आहे गोव्यात सुरु असलेला आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फीचा आज सहावा दिवस आहे या महोत्सवात मॉरिअस ऑलतेनू यांचा मॉन्स्टर्स हा रोमानियन चित्रपट आज दाखवण्यात आला चाळीशीतल्या विवाहित जोड्प्याच्या आय्ष्यातले चढ्उतार या चित्रपट दाखवण्यात आले आहेत मन् अशोकन यांचा ऊयारे हा मल्ल्याळी चित्रपट आज रात्री महोत्सवात दाखवण्यात येणार आहे

झारखंड विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीची अधिसुचना आज जारी झाली

त्याच्या दुस या दिवशी उमेदवारी अर्जांची छाननी होईल

दरम्यान तिस या टप्प्यातल्या मतदानासाठी उमेदवारी अर्जांची छाननी आज होत आहे उमेदवारी अर्ज भरण्याचा काल शेवटचा दिवस होता

झारखंड विधानसभा निवडण्कीसाठी झारखंड म्क्ती मोर्चानं आज आणखी दोन उमेदवारांची नावं जाहीर केली

जम्मू कश्मीरमधे प्लवामा जिल्ह्यात स्रक्षादलांशी झालेल्या चकमकीत आज आणखी एक अतिरेकी ठार झाला त्यामुळे या चकमकीत मारल्या दहशतवाद्यांची संख्या दोन झाली आहे शादीमर्ग इथल्या वाहन तपासणी नाक्यावर तैनात असलेल्या स्रक्षा जवानांवर काल रात्री दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर ही चकमक सुरु झाली त्यात काल रात्री एक दहशतवादी मारला गेला आता चकमक जवळजवळ संपली आहे मात्र चकमकीनंतरचं शोधकार्य आणि साफसफाईचं काम सुरु आहे लष्करी व्यूहरचेनसह संपूर्ण हवाई सामर्थ्य मिळवण्यासाठी भारतीय हवाई दल निश्चित वेगानं प्रगती करत आहे असं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे नवी दिल्लीत भारतीय हवाई दलाच्या कमांडर्सच्या दवैवार्षिक परिषदेत ते काल बोलत होते स्वदेशी शस्त्रांची रचना आणि विकास यासाठीच्या नव नव्या संधी हस्तगत करण्यासाठी हवाई दल करत असलेल्या प्रयत्नांच आणि दलाच्या व्यावसायिक दृष्टीकोनाचं त्यांनी कौतुक केलं देशाला सर्वात सक्षम आणि लढाऊ सेना दिल्याबद्दल त्यांनी सर्व हवाई योदधे आणि त्यांच्या कुटुंबियांची प्रशंसा केली संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद यस्सो नाईक संरक्षण सचिव डॉ अजय कुमार एअर चीफ मार्शल आर

एस भदोरिया यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते या परिषदेत संय्क्त कारवाया ड्रोनविरोधी कारवाया हल्लेविरोधी य्द्धनीती तसंच हवाईदलाच्या अचूक लक्ष्यवेधी तंत्रज्ञानाचं आणि सायबर तसंच माहितीविषयक लढाऊ क्षमतेचं सशक्तीकरण याबाबत चर्चा होणार आहे या परिषदेचा समारोप आज होणार आहे हवेचा दर्जा पिण्याचं शाणी आणि कच याची विल्हेवाट या म्द्यांवर सर्वोच्च न्यायालयानं काल सर्व राज्यांना नोटीस दिली असून अहवाल मागवला आहे दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात प्रद्षणाचा मुकाबला करण्यासाठी स्मॉग टॉवर उभारण्याबाबत दहा दिवसांच्या आत निर्णय घ्यायचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला दिले असून या प्रदूषणामुळे लाखो नागरिकांचं आयुष्यमान कमी झालं आहे प्रदूषणाचा मुकाबला करण्यात ंजाब हरियाणा उत्तरप्रदेश आणि दिल्लीच्या कामगिरीवर न्यायालयानं नाराजी व्यक्त केली आहे खराब हवेम्ळे ज्या नागरिकांवर सरिणाम झाला आहे त्यांना भर ाई देण्यासाठी का सांगितलं जाऊ नये असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे

हाँगकाँगच्या लोकशाही समर्थक कार्यकर्त्यांच्या बाजूनं अमेरिकी संसदेच्या दोन्ही सदनात मंजूर झालेली विधेयकं थांबवावीत असं चीननं अमेरिकेचे राजदूत टेरी ब्रँडस्टड यांना सांगितलं आहे हाँगकाँगमधल्या मानवाधिकार आणि लोकशाही कायद्याचा चीननं तीव्र विरोध केला आहे